जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी रामपुरी ग्रामपंचायत हद्द आज सकाळपासून प्रतिबंधित श्रेत्र म्हणून घोषित केलं आहे

हडपसरहून सातारा इथं आल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोनाविषाणू चाचणी अहवाल पॉजिटिव आला आहे

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला प्रतिबंध करणं हा या मागचा उद्देश आहे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

काल आलेल्या निसर्ग वादळानं खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु असून रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करण्याचे काम जिल्हा प्रशासन एनडीआरएफच्या मदतीनं करत आहे तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजेचे खांब कोसळले अनेक घरांवरचे पत्रे उडाले यात काही जनावरांना मार लागला मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही